राज्यातल्या जळगाव रावेर जालना औरंगाबाद रायगड पुणे बारामती अहमदनगर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुर्दूर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या चौदा मतदार संघांचा यात समावेश आहे या सर्व ठिकाणाचा प्रचार आज संध्याकाळी संपेल त्यामुळे सर्वच मतदार संघात प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा रॅली पदयात्रा रोड शो असा प्रचाराचा धडाका सुरू आहे प्रचार धनंजय मुंडे प्ण्याचे भाजपाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांची काल पुण्यात सभा झाली केंद्रात प्रन्हा सत्ता आली तर राज्यातली सव्वातीन लाख एकर जमीन सिंचनाखाली आणू तसच पुण्यात ब्रॉडगेज मेट्रो सुरु करू असं आधासन गडकरी यांनी यावेळी दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात वडगाव बुद्रुक इथल्या जाहीर सभेत काँग्रेस राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला पुण्यातले काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी झालेल्या रोड शो मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सहभाग घेतला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची काल साताऱ्यात सभा झाली

तर भाजपा सरकारनं आरक्षणाच्या बाबतीत धनगर समाजाची फसवणूक केली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काल माढा इथं प्रचारसभेत बोलताना केला शिवसेना पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी असून मच्छीमारांनी निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय मागे घेऊन शिवसेनेच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी काल सिंधुर्द्ग इथ केलं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माणगाव आणि औरंगाबाद इथं सभा घेतल्या औरंगाबादच्या सभेत एम आय एम पक्षाचे नेते असदुद्दिन ओवैसी हे ही सहभागी झाले होते अहमदनगरचे भाजपाचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्जतमध्ये सभा झाली सरकारी योजना तसंच शासनाच्या कणखर भूमिकेमुळे जिल्ह्यात वेगानं विकास होत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुख्यमंत्र्यांनी काल साता यातही प्रचारसभा घेतली काँग्रेस पक्षाचे नेते नवजोतसिंग सिद्ध यांनी औरंगाबाद तर अशोक चव्हाण यांनी भोकरदन इथं सभा घेतल्या उद्दव ठाकरे चंद्रकांत पाटील विनोद तावडे या सेना भाजपा युतीच्या नेत्यांनीही ठिकठिकाणी झंझावाती प्रचारसभा घेतल्या हकालपड्टी औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडचे काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकाल पट्टी करण्यात आली आहे कॉंप्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल ही माहिती दिली दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचं चव्हाण म्हणाले

या मालिकेमुळे निवडणुकांच्या निकालावर परिणाम होऊ शकतो असं आयोगानं म्हटलं आहे राहूल गांधी भाजप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं राष्ट्रीयत्व शैक्षणिक पात्रता तसंच त्यांच्या मालमत्ते बाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जी

नरसिम्हा राव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केली जेटली आगामी लोकसभा निवडणुकादरम्यान मतदार जाती आधारित आणि वंशवादी पक्षांना नाकारतील असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ब्लॉग मध्ये म्हंटल आहे इंट्रो राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा लेखाजोखा या मालिकेत आज सादर करत आहोतउत्तर मुंबई मतदारसंघाचा आढावा उत्तर मुंबई मतदारसंघ मुंबईतील उत्तर मुंबई मतदारसंघांच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे श्रीपाद अमृत डांगे भारतीय लोकदलाच्या मृणाल गोरे भारतीय जनता पक्षाचे राम नाईक कॉंग्रेसकडून व्ही

राम नाईक यांनी सलग पाच लोकसभा निवडणूकीत विजय संपादन केला

त्यामुळे या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून संतोष गोगले

जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस आहे असं समजून घरी बसू नका मतदान केंद्रावर या आणि मतदान करा

नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्या उपस्थितीत मुंबईच्या माझगाव डॉक इथं एका दिमाखदार समारंभात या युद्धनौकेचं जलावतरण करण्यात आलं भारतीय नौदलाला ंग्राहकापासून निर्माता बनवण्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वाचे त्यांनी आभार मानले

शत्रच्या रडारवर दिसू नं शकणारी ही विनाशिका शत्रच्या पाणबुड्या आणि क्षेपणास्त्रं निकामी करू शकते या युद्धनौकेवर लवकरच ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात येतील छापे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानं काल हैदराबादमध्ये तीन तर वर्धा इथ एका ठिकाणी छापे टाकले आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून ही कारवाई केल्याचं सूत्रांनी सांगितलं याप्रकरणी दिल्लीच्या तिहार कारागृहात असलेल्या आयसीसच्या एका दहशतवाद्याच्या पत्नीला वध्यामधून ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा काल कुलगुरू डॉ नीतीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली विद्यापीठ भोजनालयाच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांचे गुन्हे मागे घ्यावेत तसच विद्यापीठाच्या अध्यासनांचा शैक्षणिक आढावा घेण्यात यावा असे प्रस्ताव मांडण्यात आले नवी मुंबई नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातला कांदा बटाटा बाजार एक जूनपासून भाजीपाला मार्केटमध्ये स्थलांतरित होणार आहे बाजार समिती सचिव अनिल चव्हाण यांनी ही माहिती दिली कांदा बटाटा मार्केटमधले गाळे महापालिकेने धोकादायक ठरवले असून या ठिकाणी व्यापार करण्यासाठी व्यापा यांना मनाई केली आहे या प्रकरणी व्यापाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातल्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीत टायर पासून ऑइल बनवण्याऱ्या कारखान्याला काल पहाटे भीषण आग लागली अग्निशमन दलान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यावर आग आटोक्यात आली यात कोणतीही जीवितहानी झाली नाही दुर्घटना तुळजापूर तालुक्यात नळदूर्ग इथल्या किल्ल्यावरच्या नदीपात्रात काल बोट्र उलटून तीन मुलांचा मृत्यू झाला यातला एक जण सेल्फी काढण्यासाठी उठल्यामुळे बोटीचा तोल जाऊन बोट कलंडली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल न्यायमूर्ती डी

जैन यांनी बी सी सी आय च्या संकेतस्थळावर याबाबत माहिती दिली

भारताच्याच दीपक आणि महिला मुष्टीयोद्वा लोव्लीना बोगोंहैन यांनी देखील आपआपल्या गटात पुढील फेरी गाठली हवामान राज्यातलं हवामान सध्या कोरडं आणि तापमान सरासरीच्या जवळपास असलं तरी आज विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे